या भागातल्या ओवळी रिक्तोली आकल ड्रादर नांदिवस कुळकवण ओवळी या गावांमधप्राणी शिरलं असून त्यांच्याशी असल्ती संपर्क तुटला आहा भोलीस आणि जिल्हा प्रशासनाबरोबरच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानं तिथं धाव घत्तीी आहा मदतकार्य आणि शोधमोहिम सुरु आह जुदीकाठच्या गावांना सतर्कतत्त्व इशारा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आह ज या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असून मध्य रेल्वेची उपनगरी सेवा काही प्रमाणात पूर्वपदावर आली आहा रविवारच्या वेळापत्रकान्सार आज गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला मात्र आज कामाचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वेस्थानकांमधे झाली नोकरदार विद्यार्थी आणि ज्वेर अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला दुपारनंतर नेहमीच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला

मात्र रस्ते वाहतूक विस्कळीत असून पश्चिम द्रतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली कुर्ल्याच्या सखल भागात साठलेलं पाणी काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक तैनात आहे

जिल्ह्यातल्या जामोद तालुक्यात भेंडवड बुदुक क्षें वीज पडून एका महिलघी मृत्यू झाला तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या

निर्ग्तवणूकीकरण आणि खाजगीकरण ही अत्यंत महत्त्वाची आर्थिक पावलं आह्तीअसं संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सत्ताकाळातल्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं याची आठवणही गोयल यांनी करुन दिली

आषाठी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेधर महाराजांच्या पालखीने आज सकाळी लोणंद मुक्कामाहन प्रस्थान केलं पालखीचं आज दुपारच्या विसाव्यानंतर चांदोबाचा लिंब धिं पहिलं उभं रिंगण होणार आहे त्यानंतर पालखी तरडगाव मुक्कामी पोहोचेल संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती मुक्कामाहून सणसर मुक्कामाकडे प्रस्थान करेल पालखीचं उद्या बेलवडी थिं पहिलं गोल रिंगण होणार आहे

कर्जपखि कल्पाशिवाय उत्पादन विकता यप्तर नाही अशी अट करारात होती मात्र आरोपींनी उत्पादनं परस्पर विकली आणि शस्किऱ्यांनीही कर्जाची परतफंड थांबवल्यानंतर बँक ऑफ बडोदानं पोलिसात तक्रार दाखल कल्ली त्यावर पोलिसांनी आज ही कारवाई कल्ली उस्मानाबाद इथ आर्य चाणक्य विद्यालयात केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलच्खा या अटल टिंकरिंग लॅब चजिद्वाटन आज झालविद्याभारतीचविशिम क्षस्तीय मंत्री शक्तिही डांगच्रिजप प्रदक्षकार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील आणि भटक प्रिमुक्त विकास परिषदच्चित्रिं अभय शहापूरकर यांच्या हस्तस्टिद्वाटन झाल